जयशंकर यांचं प्रतिपादन महाराष्ट्रात शेतक यांच्या मदतीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या अमलबजावणीची वस्तुस्थिती तपासणार असल्याची मुख्यमंत्री

दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याचे मार्ग तसंच सहकार्याच्या विविध क्षेत्रांबाबत उभय नेत्यांमधे चर्चा होण्याची शक्यता आहे राजपक्षे त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी राजपक्षे काल संध्याकाळी नवी दिल्लीला पोचले आज सकाळी राष्ट्रपती भवनात त्यांचा स्वागतसमारंभ आयोजित केला आहे

महाराष्ट्रात शेतक यांच्या मदतीसाठी सुरु असलेल्या राज्य आणि केंद्रसरकारच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीची वस्तुस्थिती तपासणार असल्याच मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटल आहे त्यांनी काल शपथविधीनंतर सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळाची पहिली बैठक घेतली शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई काँप्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत राष्ट्रवादी काँप्रेसचे छगन भुजबळ आणि जयंत पाटील या बैठकीला उपस्थित होते या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उद्दव ठाकरे यांनी सांगितलं की महाराष्ट्र हे देशातले अप्रगण्य राज्य असावं हे आपल्या सरकारचं उद्दिष्ट आहे

महाविकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रमात मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा उल्लेख नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले की मंत्रीमंडळ एखाद्या विशिष्ट भागाचा नव्हे तर संपूर्ण राज्याचा विचार करत आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं काल आपला समान किमान कार्यक्रम जाहीर केला

शिवसेनेचे एकनाथ शिंदे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात तसंच राष्ट्रवादी काँप्रेसचे जयंत पाटील आणि नवाब मलिक यांनी काल मुंबईत आघाडीचा समान किमान कार्यक्रम जाहीर केला शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव बेरोजगार भत्ता आर्थिक दुर्बल घटकातल्या मुलींसाठी मोफत शिक्षण तालुकास्तरावर एक रुपयात आरोग्य तपासणी पीक विमा योजनेची पुनर्रचना तसंच दहा रुपयात जेवण देण्याच्या मुद्यांचाही या किमान समान कार्यक्रमात समावेश आहे सरकारी नोक यांमधे रिक्त पदांवर तत्काळ भर्ती प्रक्रिया सरकार राबवणार आहे शेतकरी कर्जमाफी तसंच अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतक यांना अतिरिक्त मदतीबाबतही विधानसभेत बहमत चाचणीनंतर सरकार स्थापन झाल्यावर निर्णय घेतला जाईल असं या नेत्यांनी सांगितलं

अबूधाबीचे राजकुमार शेख मोहम्मद बिन झायद अल नह्यान आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अझीझ आणि इतर अधिकाऱ्यांच्या अबुधाबी इथं झालेल्या द्सऱ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला अस्टील्ट रायफलींसाठी थर्मल वेजिंग नाईट साईट्सच्या स्वदेशी आरेखन विकास आणि उत्पादनाला समितीनं मंजुरी दिली या साईट्स अर्थात दुर्विणींचं उत्पादन भारतातल्या खासगी उद्योगांकडून करुन घेतलं जाईल आणि आघाडीवर नियुक्त असलेल्या सैनिकांना त्या पुरवल्या जातील अतिरिक्त अवॅक्स अर्थात हवाई िशारा नियंत्रण प्रणाली खरेदी करायलाही समितीनं मंजुरी दिली आहे

त्यामुळे सागरी गस्तीची नौदलाची क्षमता वाढणार आहे झारखंड विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार काल संपला

अमेरिकेनं तालिबानी बंडखोरांबरोबर पुन्हा बोलणी सुरु केली आहेत अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे अफगाणिस्तानातल्या अमेरिकी सैन्याबरोबर थैंक्सगिव्हिंग साजरा करण्यासाठी ट्टम्प सध्या तिथे गेले आहेत त्या ठिकाणी ही त्यांची पाहिलीच भेट आहे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांची ट्रम्प यांची भेट घेतली तालिबानला वाटाघाटी करायच्या आहेत असं त्यांनी सांगितलं

तर भारतीय महिला संघानं अ गटात यजमान नेपाळचा सरळ सेट्समधे पराभव केला क्रीडा स्पर्धेचा औपचारिक उद्दाटन समारंभ रविवारी होणार आहे

आज पहाटे रसायनीजवळ हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं जखमींना पनवेलच्या रूग्णालयात दाखल केलं आहे रस्ते वाहतूक महामंडळाच्या संपकरी कर्मचा यांना आजपासून विनाशर्त सेवेत घेतलं जाईल असं तेलंगण राज्य सरकारनं सांगितलं आहे राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली कामगार नेते आणि विरोधकांनी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला

काल पासून सुरु झालेल्याया परिषदेचं उद्वाटन पुडुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी केलं संपूर्ण भारतातून पोलीस अधिक्षक आणि संचालक पदावरील पोलीस अधिकारी या वार्षिक परिषदेला उपस्थित आहेत गृह मंत्रालयपोलीस संशोधन आणि विकास विभाग आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचं आयोजन केलं आहे केंद्रीय संस्था सी बी आय केंद्रीय राखीव पोलीस दल आदींची देखील या परिषदेला उपथिती आहे